त्यामुळे भारत कमी काळात अधिक लोकांना लसीकरण करणाऱ्या देशांच्या रांगेत पोहचला आहे

कालही शहरामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला जिल्हाधिकारी सुनील चव्हाण महापालिका प्रशासक आस्तिककुमार पांडेय तसंच पोलिस आयुक्त निखील गुप्ता यांनी शहरातल्या विविध भागात फिरुन टाळेबंदीचा आढावा घेतला

जिल्ह्यातले सर्व आठवडी बाजार तसंच धार्मिक स्थळंही बंद असून अत्यावश्यक सेवा मात्र सुरू आहेत

जिल्हा तसंच शहरात सर्व शिकवणी वर्ग या काळात बंद राहतील

ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते उद्योगपती मुकेश अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटक प्रकरणाचा तपास वाझे करत होते आणि त्यांना झालेली अटक हे राजकीय षडयंत्र असून राज्य अस्थिर करण्याचा हा प्रयत्न असल्याची टीकाही राऊत यांनी यावेळी केली

परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाचा यंदाचा हा चौथा भाग आॅनलाईन असणार आहे एक्झाम वॉरियर अभियानात विद्यार्थ्याँसाठी तणावमुक्त वातावरण निर्माण करणारा कार्यक्रम अशी या कार्यक्रमाची ओळख निर्माण झाली आहे या कार्यक्रमात सहभागी होण्यास इच्छ्कांनी इनोव्हेटीव्ह इंडिया डॉट माय गोव्ह डॉट इन या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे

दक्षिण आफ्रिकेच्या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला

पाच सामन्यांच्या या मालिकेत दक्षिण आफ्रिका महिला संघांनं दोन एक अशी आघाडी घेतली आहे

संध्याकाळी सात वाजता या सामन्याला सुरवात होईल मालिकेत पहिला सामना जिंकून इंग्लंड संघ एक शून्यनं आघाडीवर आहे पहिल्या सामन्यात सहा गोलंदाज घेऊन खेळणाऱ्या भारतीय संघाची फलंदाजी इंग्लंड संघाच्या वेगवान माऱ्यासमोर गडगडली होती श्रेयस अय्यर वगळता उर्वरित सर्व फलंदाज चाचपडत खेळताना दिसले होते आता द्सऱ्या टी ड्वेंटी सामन्यात कर्णधार विराट कोहलीला सूर गवसेल काय हाही संघासमोरचा चिंतेचा विषय आहे

अंबाजोगाईहून निघालेली ही बस रेणापूर फाट्याजवळ उभ्या असलेल्या विटांच्या ट्रॅक्टरवर धडकल्यानं हा अपघात झाला जखमींवर लातूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत

कऱ्हाडला प्रवेशद्वारापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर ही घटना उघडकीस आली असून घटनास्थळी वनाधिकारी पोहचले आहेत या तीन छाव्यांच्या मृत्यूचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही